आयएनएक्स मिडीया घोटाळ्या प्रकरणी माजी अर्थमंत्री पी

आजपासून सुरू होणार सीबीआयनं काल रात्री काँग्रेस चे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांना काल रात्री जोर बाग येथील त्यांच्या निवासस्थानतून अटक केली आयएनक्स मीडिया प्रकरणात भ्रष्टाचाराचा त्यांच्यावर आरोप आहे काल रात्री त्यांना सीबीआय मुख्यालयात ठेवण्यात आलं आज त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे सर्वोच्च न्यायालयानं त्यांना तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला आता शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या अटक पूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे या याचिकेची सुनावणी तात्काळ घेण्याची विनंती चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला केली तेव्हा या याचिकेतल्या त्रुटी सिब्बल यांना दाखवण्यात आल्या होत्या या त्रुटी काढून टाकल्यानंतरही अनुक्रम नसल्यानं आज या याचिकेची सुनावणी घेता येणार नाही असं न्यायमूर्ती एन

रमण यांच्या पीठानं स्पष्ट केलं यावर तोंडी सुनावणी घेण्याच्या याचिका कर्त्यांच्या विनंतीला महाधिवक्ता तुषार मेहता यांनी आपल्याकडे यासंबंधी विस्तृत माहिती नसल्याचं सांगत विरोध केला काल संध्याकाळी चिदंबरम यांनी काँप्रेस मुख्यालयात पत्रकारांशी संवाद साधाल कायद्या पासून लपण्याच्या वृत्ताचा त्यांनी विरोध केला ते म्हणाले मी माझ्या वकिलां बरोबर संपूर्ण रात्र पेपर तयार करत होतो सीबीआयनं त्यांची चौकशी करण्या साठी कोठडी मागितली आहे

ते वित्त मंत्री असताना आयएनक्स मीडिया प्रकरणात अवैधरित्या परकीय गुंतवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे आयएनएक्स मीडिया गैर व्यवहारप्रकरणी माजी केंद्रिय मंत्री पी चिंदबरम यांची पाठराखण करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांवर भाजपानं टीका केली आहे काँग्रेस नेते राहूल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा हे ज्याप्रकारे चिदंबरम यांची भलावण करत आहेत ते बघता त्यांच्या छत्रछायेखालीच आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट होतं असं भाजपा प्रवक्ते जी

एल नरसिंह राव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं केंद्रीय अन्वेषण संस्था तसंच सक्त वसुली संचालनालय म्हणजेच सीबीआय आणि ईडी हे राजकीय आकसापोटी विंदबरम यांची चौकशी करत असल्याचा आरोप राव यांनी यावेळी फेटाळला या प्रकरणी चिंदबरम यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं उच्च न्यायालयाला आढळल्याचं त्यांनी नमूद केलं दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं चिंदबरम यांचा मुलगा आणि खासदार कार्ती चिंदबरम यांच्यावर सुरु असलेल्या आयकर खटल्याला स्थगिती देण्यास नकार दिला आहे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी आज पासून फ्रान्ससंयुक्त अरब अमिराती आणि बहरीन या तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत

व्यापार सुरक्षा ऊर्जा संरक्षण दहशतवादाचा बीमोड सागरी संबंध आदी विषयांवर ते संवाद साधतील फ्रान्सचे प्रधान मंत्री एडवर्ड चार्ल्स फिलिप्पे यांनाही ते भेटणार आहेत पॅरिस ब्रिल्या युनेस्को च्या मुख्यालयात ते भारतीय समुदायाला संबोधित करतील

मोदींची ही भेट दोन देशां मधील संबंध दृढ होण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे असं फ्रान्सचे राजदूत विनय कवटरा यांनी आकाशवाणीला सांगितलं सायबर सुरक्षा सौर ऊर्जा सहयोग माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात संयुक्त भागीदारी अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे संयुक्त अरब अमिराती च्या भेटीत त्यांना प्रतिष्ठीत ऑर्डर ऑफ झायाद या पुरस्कारांनं गौरविलं जाणार आहे बहरीन ला भेट देणारे ते पहिले भारतीय प्रधान मंत्री आहेत तिथं ते कृष्ण मंदिराचा उद्घाटन करतील

कश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातला द्विपक्षीय प्रश्न असून त्यावर त्यांनी संवादातून मार्ग काढला पाहिजे असं फ्रान्सने म्हटलं आहे कश्मीरमधे कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांनी परस्पर चर्चेतून मतभेद दूर केले पाहिजेत अशीच फ्रान्सची सातत्यानं भूमिका राहिली असल्याचं फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री ज्यां ये ली दरियां यांनी सांगितलं तणाव वाढवणारं कोणतंही पाऊल न उचलता परिस्थिती सामान्य करणं आवश्यक आहे असंही त्यांनी म्हटलंय

भारतानं अशीच भूमिका मांडली असून पाकिस्ताननं वस्तुस्थितीचा स्वीकार केला पाहिजे असं आंतरराष्ट्रीय समुदायाला सांगितलं आहे जम्मू काश्मीर राज्य विशेषतः काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती झपाट्याने सुधारत आहे असं माहिती आणि जनसंपर्क संचालक आणि काश्मीरचे शालेय शिक्षण सचिव सैद सेहरिष अस्कर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी मध्य विभागाचे पोलिस उपसंचालक व्ही के बिद्री उपस्थित होते जम्मू काश्मीर मधील सर्व शिक्षण संस्था सुरळीत सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं खोऱ्यात स्थानिक स्तरावर काही कुरबुरी झाल्याचंही त्यांनी कबूल केलं

येत्या डिसेंबरपासू सर्व वाहनांसाठी फास्ट टॅग अनिवार्य करण्याची घोषणा केंद्रिय मार्ग परिवहन आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे त्यांच्या मंत्रालयाच्या संकेतस्थळाचं उद्घाटन करताना ते बोलत होते

केंद्रिय गृहसचिव राजीव गौबा यांची मंत्रीमंडळ सचिव म्हणून नेमणूक झाली आहे

मंत्रीमंडळाच्या नेमणूक समितीने गौबा यांच्या नियुक्तीला मंजूरी दिली आहे

मंत्रीमंडळ सचिवालयात विशेष कार्य अधिकारी म्हणूनही ते कार्यभार सांभाळतील भारत आणि वेस्ट डिज यांच्यातल्या दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना एन्टीग्वामधे नार्थ साउंड डि आजपासून सुरू होत आहे भारतीय प्रमाणवेळेन्सार संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल या सामन्याचं समालोचन आकाशवाणीवरुन हिंदी आणि विजीतून प्रसारित होणार आहे एमएम रेनबो आणि विर फ्रिक्वेन्सीजवरुन तसंच प्रसारभारती यूटयूब चॅनलवर हे ऐकता येईल जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेतल्या भारताच्या मोहिमेची सुरुवातही या कसोटी सामन्यानं होत आहे

प्रत्येक मालिकेतल्या प्रत्येक कसोटी सामन्याच्या विजयागणिक त्या त्या संघांना गुण मिळतील या कसोटीत भारतीय संघ पहिल्यांदाच क्रमांकासह स्वतःचं नावही असलेली जर्सी घालून खेळेल

स्वित्झर्लंडमध्ये बसेल िं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंघू सायना नेहवाल आणि किदंबी श्रीकांत यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे

उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तिची गाठ आज अमेरिकेच्या बिवेन झॅन्ग या दहाव्या मानांकित खेळाडूशी पडेल

उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तिचा मुकाबला आज डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ड हिच्याशी होईल

उपउपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना आज थायलंडच्या कॅण्टाफोन वॅन्गचेरॉन याच्याशी होईल द्सऱ्या फेरीचा अडथळा याआधीच पार केलेले बी साई प्रणित आणि एच एस प्रणोय आज आपले उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळतील साई प्रणित समोर डीनेशियाच्या अँथोनी गिटिंग या जागतिक क्रमवारीतल्या आठव्या स्थानावर असलेल्या खेळाडूचं तर प्रणोय समोर जपानच्या केंटा मोमोटा या अग्रमानांकित खेळाडूचं आव्हान असेल

सेबीने गैरव्यवहार रोखण्यासाठी केलेल्या नवीन नियमावलीचा भाग म्हणून हा निर्णय कालच्या बैठकीत घेतला